महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील तीन जणांच्या हत्येचा तपासाचा सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत

भारत चीन भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये चीनच्या हस्तक्षेपाला भारतानं ठाम नकार दिला असून चीननं तथाकथित माहितीपेक्षा योग्य माहिती घेऊन निष्कर्ष काढावेत असं भारतानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जम्मू काश्मीरचा मुद्द्यावर चर्चा करण्याचा चीननं पन्हा प्रयत्न केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे चीनच्या आधीच्या प्रयत्नाप्रमाणेच याहीवेळी त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

दिवसाला शंभर चाचण्या करण्याच्या दिवसांपासून अवघ्या काही महिन्यातच देशानं चाचण्यांचा हा विक्रमी टप्पा गाठला आहे देशातील संशोधन संस्था वैद्यकीय महाविद्यालयं प्रयोगशाळा मंत्रालयं विमानसेवा आणि टपाल सेवा या सर्वांचं या कामात महत्त्वाचं योगदान आहे या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात कोरोना चाचणी देशभरात फक्त एकाच प्रयोगशाळेत होत होती

डु संजीवनी तामिळनाडूमध्ये केंद्र सरकारच्या दूरसंवाद माध्यमातून आरोग्य सल्ला देणाऱ्या इ संजीवनी या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे

ही सुविधा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून यासाठी द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्याची सोय असलेल्या मोबाईल क्रमांकाची इ संजीवनी ओपीडी या संकेतस्थळावर नोंद करणं आवश्यक आहे रुग्णांनी संपर्क साधल्यानंतर पाच मिनिटांच्या आत त्यांना ही सेवा मिळू शकते यावेळी औषधोपचाराबाबतचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला रुग्ण नंतर डाउनलोड करुन घेऊ शकतात

याबद्दलचं परिपत्रक रेल्वे मंडळातर्फे नुकतंच प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली

देशभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना आणि मालवाहतुकीची अन्य साधनं टाळेबंदीमुळे बंद असताना रेल्वेनं मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करुन देशभरातील नागरिकांची गरज भागवण्यास मदत केली होती रेल्वेकडून होणाऱ्या मालवाहतुकीचे हे प्रमाण कायम राहण्याबरोबरच अधिकाधिक उद्योजकांनी मालवाहतुकीसाठी रेल्वेचा पर्याय स्वीकारावा यासाठी ही सवलत जाहीर करण्यात आल्याचं रेल्वे मंडळानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे

यात किमान आठ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे या आगीत रुग्णालयाचा अतीदक्षता विभाग पूर्णपणे जळाला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

दरम्यान अहमदाबाद पोलिसांनी रुग्णालयाच्या संचालकांना अटक केली आहे

तत्पूर्वी बिहार सरकारची ही शिफारस स्विकारली असल्याचं केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पटना इथं गुन्हा दाखल झाला आहे

पालघर सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जमावाने काही जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी चौकशी कुठपर्यंत आली याचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे या प्रकरण दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची प्रत देखील आपल्यासमोर सादर करण्यास न्यायालयानं सरकारला सांगितलं आहे

यात नऊ अल्पवयीन देखील समाविष्ट आहेत

जमावातील हल्लेखोरांपासून मृतांचं रक्षण करण्यात तीन पोलिस अपयशी ठरल्याचा दोषारोप तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे

जवाहरलाल नेहरु बंदरालाही या पावसाचा फटका बसला आहे

पंतप्रधान ठाकरे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबई आणि परिसरातील मुसळधार पावसामुळं उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली या संदर्भात केंद्र सरकार आवश्यक ती मदत महाराष्ट्राला करेल असं आश्वासन मोदी यांनी दिलं

नमस्कार